भारत चीन दरम्यान सीमारेषेबाबत सुरु असलेल्या तणावावर शांततापूर्ण चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीतली रोज निश्चित होणारी रुग्णसंख्या निम्म्यानं घटली आहे

गेल्या सहा दिवसांत इथं एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही

जिल्ह्यात आता उपचार स्रु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बऱ्या झालेल्यां रुग्णांची संख्या जास्त झाली आहे

दरम्यान शनिवारी सकाळी कोरोनाम्क्त झालेल्या सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

अमरावती शहरात आज चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले

याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळविले आहे त्यान्सार ही समिती सर्व जिल्ह्यातल्या आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी कोरोना चाचण्यांच्या दर निश्चिती बाबत वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चित करतील जिल्हानिहाय निश्चित केलेले दर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल त्याआधारे जिल्हाधिकारी दरनिश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील निविदा प्रक्रिया पूर्ण करून दर निश्चिती होईपर्यंत या समितीने त्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार संबंधित प्रयोगशाळेला श्ल्क आकारता येईल उत्तर सोलापूर तालुक्यात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या पिता प्रांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे भोजप्पा तांडा इथं प्रतिबंधित क्षेत्रात तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांवर हा हल्ला झाला होता या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्कं आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे होण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातल्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची निय्क्ती प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे खासगी रुग्णालय विषयक तक्रार करण्यासाठी ई मेलदवारे सनदी अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारीचा पर्याय देखील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल सैफी रुग्णालय जसलोक रुग्णालय ब्रीच कँडी रुग्णालय एच एन रिलायन्स रुग्णालय भाटिया रुग्णालय कॉनवेस्ट मंजुळा एस बदानी जैन रुग्णालय आणि एस आर सी सी या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अजित पाटील यांच्याकडे मसिना वोक्हार्ट प्रिन्स अली खान ग्लोबल के जे सोमय्या ग्रू नानक इ आणि पी डी हिंद्जा या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा लीलावती होली फॅमिली सेव्हन हिल्स रिलायन्स बी एस

एस सृश्रषा आणि होली स्पिरिट या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे स्शील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर हिन्द्र सभा एस आर व्ही चेंबूर गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी एल एच हिरानंदानी सुराणा सेठिया आणि फोर्टीस या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा कोकिळाबेन संजीवनी नाणावटी अपेक्स आणि अपेक्स स्परस्पेशलिटी या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

या निर्णयान्सार बस गाड्यांमध्ये डाव्या आणि उजव्या दोन्ही रांगांमध्ये दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसायची तसच उभ्यानं केवळ पाच प्रवाशांना प्रवास करायची अन्मती असेल

यात डॉक्टर परिचारिका शासकीय कर्मचारी मुंबई महापालिकेचे कर्मचारी सफाई कामगार पोलीस अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचा समावेश आहे या सर्व बसचं योग्य रीतीनं नियमीत निर्जंतुकीकरण करुन प्रवासात सुरक्षित अंतराच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येत आहे आणि करण्यात येणारही आहे असं एस टी प्रशासनानं कळवलं आहे

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक यांनी ही माहिती दिली या परीक्षांचं वेळापत्रक विदयापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे परीक्षार्थी आणि संलग्नित महाविदयालयाच्या सोयीसाठी या परीक्षा विदयार्थी प्रवेशित असलेल्या महाविदयालयात टप्प्याटप्प्यानं होणार आहेत यातून कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्याना सूट देण्यात येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाकेंद्र स्थानिक अथवा गावाजवळ उपलब्ध असलेल्या परीक्षाकेंद्रावर बदली करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे विदयार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी असं आवाहन पाठक यांनी केलं आहे

सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विदयार्थ्याकड्रन आलेल्या विनंतीच्या अन्षंगानं हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केलं जाईल असही त्यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या चेंब्र घाटकोपरसह आसपासच्या भागातल्या नागरिकांनी काल मध्यरात्री गॅस गळती तक्रार मुंबई महापालिकेकडे केली होती त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ याचा शोध घेतला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली असं पालिकेनं कळवलं आहे

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दुरदृष्य प्रणालीदवारे घेतलेल्या आढावा बैठकीत रत्नागिरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली

निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण या राज्यातल्या वीज प्रवठा कंपनीला पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मिळन सव्वा कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे

भारत चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान ची चर्चा काल लेह इथं सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाच्या प्रसिदधीपत्रकात म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर सर्व आस्थापनं आणि द्कानांना जिल्हा प्रशासनानं सायंकाळी पाच वाजे पर्यंत सूट बहाल केली आहे या आधी ही म्भा द्पारी तीन वाजेपर्यंत होती संचारबंदी मात्रं सायंकाळी सात ते सकाळी पाच पर्यंत कायम राहील अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती स्र्यवंशी यांनी काल रात्री हा आदेश जारी केला कोरोना चाचण्यांसाठी जालना इथं आरटी पीसीआर प्रयोगशाळा स्रू करायला मान्यता मिळाली असून प्रयोगशाळा उभारणीसाठी सुमारे सव्वाकोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आरोग्य विभागानं ही प्रयोगशाळा तातडीनं कार्यान्वित करावी असे निर्देश आरोग्य मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत